युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या आर्थिक सहकार्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पाला चालना मिळेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले साखर परिषद भविष्यातील आव्हानांना सक्षम पणे सामोरं जाण्यासाठी साखर उद्योगात अत्याधुनिक संशोधन होण्याची गरज माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काल पुण्याजवळील मांजरी इथं व्यक्त केलं वसंतदादा साखर संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते

अमेरिकेतील हुसे ओरी वे यांचं यावेळी साखर उद्योगातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर बीजभाषण झालं नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव वाढण्याचे संकेत त्यांनी दिले साखर उद्योगाशी संबंधित अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते कोरोना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात करोना विषाणू प्रतिबंध आणि नियंत्रण विषयक उपाय योजनांची माहिती घेतली यावेळी राज्याच्या आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी टोपे यांना करोना संदर्भात विविध बाबींची माहिती दिली

ग जिता पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेता आणि विरोधी पक्षनेतेपदी नगरसेविका दीपाली धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे

समितीच्या सदस्य आणि शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली पीएफ सावधगिरी काही लोक दूरध्वनीद्वारे संपर्क करून कंपनी कर्मचार्यांची पीएफपेन्शन आणि तत्सम कामकाजासंबंधी फसवणूक करत असल्याचं उघडकीस आलं आहे त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही बोगस कॉलला प्रतिसाद देऊ नये

असं आवाहन पीएफ कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दिले जाणारे उत्कृष्ट महाविद्यालय प्राचार्य आणि शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून त्यात बारा जणांचा समावेश आहे

या खालोखाल किरण पंडीतराव रणविर मोहीते हे अनुक्रमे द्सरा आणि तिसरा स्थानावर राहीले

महाराष्ट्रीय मंडळाच्यावतीनं शालेय स्तराच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा सुरु आहेत

नमस्कार